या सुधारणेमुळे भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार असल्याचं तसंच मागणी आणि प्रखठा साखळीत संतुलन राखता येणार असल्याचं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं धान्याचं उत्पादन आणि साठवण्कीसाठी हे विधेयक सहायक ठरेल असंही दानवे म्हणाले संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच दुष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित प्रवठा करता येणार आहे

रुग्ण बरे होण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली संगीत नाटकांपासून अभिनयाला प्रारंभ केलेल्या आशालता यांनी संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा संगीत मृच्छकटीक मत्स्यगंधा रायगडाला जेव्हा जाग येते गारंबीचा बापू भाऊबंदकी वाऱ्यावरची वरात गुंतता हृदय हे आदी नाटकांमधून विविध भूमिका रंगवल्या उंबरठा नवरी मिळे नवऱ्याला गुपचुप गुपचुप गंमत जंमत माहेरची साडी आदी मराठी चित्रपटांसह अपने पराये अंकूश वो सात दिन आहिस्ता आहिस्ता शौकीन नमक हलाल जंजीर कुली सदमा आदी हिंदी चित्रपटातूनही अनेक भूमिका साकारल्या द्रदर्शनवरच्या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला महाश्वेता या द्रदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत मुंबईतल्या उपनगरी रेल्वेतून सध्या सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी नाही या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याच्या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं होत

सुमारे साडे तीन रिश्टर स्केलचे हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज सकाळपर्यंत जवळपास वीस लोकांना या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार असून नदी काठावरील गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन धरण पूरनियंत्रण कक्षानं केलं आहे